लोकसभेच्या आजच्या शेवटच्य सत्रात ते बोलत होते

जागतिक तापमानवाढीची चर्चा जगभरात सुरू आहे परतू भारतानं आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा आघाडीची स्थापना करुन त्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे असं ते पुढं म्हणाले या लोकसभेनं वस्तू आणि सेवा कर विधेयकासोबत भ्रष्टाचारविरोधी अनेक कायदे मंजूर केले असून यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी प्रशंसेचे उदगार काढले काँप्रेस तृणमूल काँप्रेस मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष तेलंगण राष्ट्र समिती लोक जनशक्ती पार्टी तेयादी पक्षाच्या सदस्यांनी आपापली मतं मांडली तसंच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना धन्यवाद दिले आपल्या कार्यकाळात आपण सर्व सदस्याना समानतेची वागणूक देऊन राष्ट्रीय महत्वाचे मुद्दे मांडण्याची समान संधी दिल्याचं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज राज्यसभादेखील संस्थगित करण्यात आली

भारतीय हवाई दलाच्या भांडवली खर्चाचा लेखापरिक्षण अहवाल आज संसदेत मांडण्यात आला

या अहवालामुळे काँप्रेस करत असलेल्या आरोपांमधला खोटेपणा उघडकीला आला असल्याचं केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते घटनेची तत्व आणि तरतूर्दीवर मोदी सरकारकडून सातत्यानं आघात केले जात असल्याचं मत काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे काँग्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या संस्थांचं खच्चीकरण होत असून राजकीय विरोधकांना त्रस्त केलं जात आहे आणि मतस्वातंत्र्यही धोक्यात आलं आहे असा आरोपही गांधी यांनी यावेळी केला

जगाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना एकत्र आणण्याचं आणि अनेकांच्या आयुष्यात आपलं अढळ स्थान निर्माण करण्याचं या माध्यमाचं आगळं वेगळं सामर्थ्य देखील अधोरेखित करणारा हा दिवस आहे

संवाद सहिष्णुता आणि शांतता ही यंदाच्या रेडियो दिनाची संकल्पना आहे

एकदा सकाळी आणि त्यानंतर दुपारी देखील भूकंपाचा दुसरा झटका बसला

कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाची बचत व्हावी आणि दिवसा सिंचन करता यावे या हेतूने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरू करण्यात आली आहे

जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा आदिवासी विकास अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोचवावी यासाठी विशेष अशा सूचना महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकानी दिल्या आहेत

ही घोषणा राज्याचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत केली मल्लखांब हा पारंपारिक भारतीय क्रीडा प्रकार असून मल्लखांबपटू दोरखडावर योग आणि जिमनॅस्टीक प्रात्यक्षिक करतात शिव छत्रपती पुरस्कारानं जाहीर झालेली त्रर क्रीडा पटूची नावे अशी महिला क्रिकेटपटू स्मृती मंनधाना हॉकी खेळाडू सुरज करकेरा अध्येलिट सिद्वांत थिंगालिया धावपटू मोनिका आथरे स्क्वॅश खेळाडू महेश माणगावकर एकलव्य पुरस्कार तसंच दिव्यांग खेळाडूसाठी पुरस्कारही घोषित झाले

शासनाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ बदलापूर नगरपालिका यांचं एक क्लस्टर केलं असून या क्लस्टरसाठी वेस्ट ट्र एनर्जी प्रकल्प राबविण्यात येणार आहे

संरक्षण मंत्रालयानं नौदलासाठी एकशे अकरा हेलिकॉप्टर खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे या हेलिकॉप्टरची निर्मिती करू इच्छिणाऱ्या भारतीय तसंच परदेशी कंपन्यांनी प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन संरक्षण मंत्रालयानं केलं असून या एकशे अकरा पैकी पंचाण्णव हेलिकॉप्टरची निर्मिती भारतातच करावी लागेल असं स्पष्ट केलं आहे वाशिम जिल्ह्यात मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाला बोराळा जहागीर अेले पत्रकार आपली पत्नी आणि मुलासह यात्रेहून परतत असताना हा अपघात झाला

शेतकऱ्यांनी आपली तूर विक्री करण्याकरता या केद्रांवर पूर्व नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केलं आहे

इराणी करंडकासाठी दरवर्षीचा रणजी विजेता संघ आणि शेष भारताचा संघ यांच्यात सामना होतो येत्या दोन दिवसात राज्यातल्या किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही मात्र उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात तीन ते पाच अंशानी घट होऊ शकते असा कुलाबा वेधशाळेचा अंदाज आहे